दिवसभरात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्ती नव्यानं आढळलेले कोरोना बाधित आणि कोरोना मुळे दगावलेल्या व्यक्तींच्या संख्ये संदर्भात आज नवा उच्चांक

कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

राजस्थानात सचिन पायलट आणि अन्य बंडखोर आमदारांना दिलासाविधानसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या नोटिशीला उच्च न्यायालयांची स्थगिती

राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांकडून वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध

कोविड स्थिती दिवसभरात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्ती नव्यानं आढळलेले कोरोना बाधित आणि कोरोना मुळे दगावलेल्या व्यक्तींच्या संख्ये संदर्भात आज नवा उच्चांक नोंदवला गेला

एक दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याचा हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे

हाही एक उच्चांक आहे

दिवसभरातल्या मृत्यूंची ही संख्याही आतापर्यंतची सर्वाधिक आहे

केंद्रीयगृह मंत्रालयान सर्व राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनायासंदर्भात पत्र लिहील आहे त्यानुसार यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा दरवर्षीप्रमाणेच मात्र नव्या नियमावलीनुसार सामाजिक अंतराच पालन करून आणि मोजक्यालोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याच्या सूचना सर्व राज्य जिल्हे आणि पंचायत समित्यांना देण्यातआल्या आहेत यंदा लाल किल्ल्यावर देखील पंतप्रधानांच भाषण ध्वजवंदन गार्ड ऑफ ऑनरराष्ट्रगीत इत्यादी ठराविक कार्यक्रम होतील डॉक्टर आरोग्य दूत स्वच्छताकर्मचारी पोलीस आदी कोरोना योद्ध्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत तसंच डीजीटल माध्यमातून या कार्यक्रमात अधिकाधिकलोकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देखिल देण्यात आल्या आहेत कोरोनाप्रोटीन मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना विषाणू ज्या प्रथिनाचा वापर करतो त्या प्रथिनाची सुधारित आवृत्ती तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे अमेरिकेतील टेक्सास आणि ऑस्टिन विद्यापीठांतील शास्त्रज्ञाच्या या कामगिरीमुळे कोरोनावरील लस अधिक परिणामकारक बनवण्यास मदात होईल अस मानल जातय

भारतीय संशोधन आणि विकास संस्था आणि इस्राईलच्या संशोधन विभागातल्या शास्त्रज्ञानी एकत्रितपणे हा संच तयार केला आहे

सिप्ला लस कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी फेवीपिरावीर या औषधाच्या निर्मितीसाठी सिप्ला ही औषध निर्माण कंपनी सज्ज असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परीषदेचा म्हणजेच सी एस आय आर चा यात मोठा वाटा असल्याचं सीएसआयआर आयआयसीआर चे संचालक डॉक्टर एस चंद्रशेखर यांनी सांगितलं औषध निर्मितीसाठी वापरलं जाणार तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी आणि परवडणारं असून यामुळं कंपनीला कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर औषध निर्मिती करता येईल असं चंद्रशेखर म्हणाले गुजरात ऑनलाईन शिक्षण राज्यातील विना अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण पुरवण्याचा निर्णय गुजरातच्या शिक्षण विभागानं घेतला आहे शुल्काच्या कारणावरून विना अनुदानित शाळांनी कालपासून ऑनलाईन शिक्षण देणे बंद केल्यानंतर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे सरकारकडून गुजराती आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे

कोरोना संसर्ग आणि प्राच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेड क्रोस संस्थेच्या वतीन हे मदत साहित्य या तीनही राज्यांना पुरवण्यात येणार आहे राजस्थान राजस्थान चे पदच्युत उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि अन्य बंडखोर आमदारांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे त्यांच्या विरोधात विधान सभा अध्यक्षांनी जारी केलेल्या नोटिशीला आव्हान देणारी या आमदारांची याचिका दाखल करून घेतानाच राजस्थान उच्च न्यायालयांन विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसीला स्थगितीही दिली तिथली परिस्थिती यथास्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत केंद्र सरकारलाही या प्रकरणी पक्षकार करून घेण्याची या आमदारांची विनंतीही न्यालयानं मान्य केली आहे संरक्षण संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांकडून वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध लागू केले आहेत

नव्या आदेशानुसार भारताला लागून असलेल्या देशांमधील कोणत्याही कंपनीला अथवा उद्योगाला भारतातील खरेदी प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असल्यास त्या कंपनीची अथवा उद्योगाची भारतातील संबंधित विभागाकडं नोंद झालेली असणं आवश्यक आहे या व्यवहारासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाची परवानगी असणंही आवश्यक करण्यात आलं आहे जाधव हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभृषण जाधव यांच्या लवकर सुटकेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये पाकिस्तान सरकार आडकाठी आणत असल्याचं भारताने म्हंटलं आहे या प्रकरणात पाकिस्तानचा असहकाराचा उद्देश स्पष्ट होतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं राजनाथ सिंह विक्रेते बैठक रस्त्यांवर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांसंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री गटाची बैठक झाली यावेळी पंतप्रधान फेरीवाले आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला नगर विकास मंत्रालयानं गेल्या महिन्यात ही योजना सुरू केली होती काल झालेल्या या बैठकीला निर्मला सीतारामन हरदीप सिंग पुरी रामविलास पासवान रवी शंकर प्रसाद आणि इतर काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते गोयल ब्रिक्स व्यापारातील प्रमुख भागीदार देश ही आपली भूमिका कायम निभावण्यासाठी सर्व देशांनी व्यापारात अधिक पारदर्शकता आणून विश्वासाचं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे असं आवाहन व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे ब्रिक्स देशांच्या दहाव्या मंत्री परिषदेत ते काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते अध्यादेश पल पाकिस्तानकडून भारतीय मच्छिमार आणि त्यांच्या नौका पकडण्याच्या घटना थांबवण्यासाठी गुजरात सरकार नं काल एक अध्यादेश जारी केला या अध्यादेशानुसार स्थानिक मछीमारांवर पाकिस्तानच्या जलक्षेत्रात गेल्यास शिक्षेची तरतूद राहील

पूर बिहार मधील पूरस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही राज्यातल्या जवळपास आठ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे त्यातच गंडक धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गोपालगंज आणि पूर्व आणि पश्चिम चम्पारण जिल्ह्यातील पूरस्थिती आणखीनच बिकट झाली आहे राज्यातील गंडक बागमती या प्रमुख नद्यांसह अन्य नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचं बिहार सरकारनं जाहीर केलं आहे

तिथेही अजून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत बांगला देशातली पूरस्थितीही गंभीर असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे निधन ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ऍड भास्करराव आव्हाड यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं

कोरोनाबाधित असल्याचं आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

याबरोबरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार